त्यामुळं या रुग्णालयांना अजूनही कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करावेच लागणार आहे आरोग्य विभागानं हा सुधारित आदेश काढला आहे

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा साथरोग नियंत्रण कायदा बॉम्बे चॅरिटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सिंग होम कायद्यांमधल्या तरतुदींच्या अनुषंगानं खासगी रुग्णालयांना राज्य सरकारनं काढलेल्या आदेशाचं पालन करणं बंधनकारक असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे याचे नियंत्रण करण्याचे अधिकार राज्यसरकारनं दिले आहेत

या मेट्रो मार्गाचं साडेसहा किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे

इतर स्थानकांचं काम पूर्ण होण्यासाठी अजून सहा महिने लागणार आहेत

स्वारगेट बससेवा नागरिकांना पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी एसटीच्या पुणे विभागानं पुणे ते महाबळेश्वशर दर्शन ही निमआराम बस सेवा सुरू केली

तीन दिवस लागोपाठ सुड्ट्या आल्यानं नागरिक पर्यटनांचा आनंद घेऊ शकतात

यासाठी आरक्षणाचीदेखील सोय उपलब्ध आहे या तीन दिवसांसाठीच्या रिझर्व्हेशनसाठी नागरिक डब्लूडब्लूडब्लू डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला भेट देऊ शकतात या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केलं आहे शॉर्टफिल्म फेस्टिव्हल माय अर्थ फाउंडेशनतर्फे जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे स्वच्छता जैवविविधता कचरा विलगीकरण अर्बन फॉरेस्ट नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयावरच्या शॉर्टफिल्मचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे

हवामानातल्या बदलामुळं निसर्गावर परिणाम झाला आहे अनियमित पाऊस तापमानात झालेली वाढ या सारख्या संकटाला आपण सध्या सामोरं जात आहोत त्यामुळं निसर्गाचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी असल्याचं आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घेण्याचं आवाहनही आयोजकांनी केलं आहे

मुंबई पुणे मार्गावर शिंगरोबा मंदिराजवळ एस टी चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानं आज सकाळी हा अपघात झाला अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती सर्व जखमींना कामोठे इथल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत